हॅकेथाँन नवीन शैक्षणिक धोरण हे नोकऱ्या शोधणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे युवक घडवेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे ते काल स्मार्ट इंडिया हॅकेथाँन स्पर्धेच्या अंतिम फेरीतल्या स्पर्धकांना संबोधित करत होते हे नवं धोरण भारतीयांच्या आकांक्षाचं फलित आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी शिकणं प्रश्न विचारणं आणि सोडवणं या तीन गोष्टी कायमस्वरूपी अंगीकाराव्यात असंही पंतप्रधान म्हणाले हॅकेथॉन तरुणांना ज्या मार्गानं वाटचाल करायची आहे ते ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतो असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे काल या स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली त्या कार्यक्रमात ते बोलत होते एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपलं ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास या स्पर्धेमुळे जागृत होतो असं ते म्हणाले प्रधानमंत्री ई विद्या अंतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन वर्ग सुरू झाले असल्याची माहिती निशंक यांनी यावेळी दिली यंदाच्या हॅकेथाँन स्पर्धेत जवळपास दहा हजार स्पर्धकांनी भाग घेतला आहे रावत नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे देशातील अध्ययनाच्या प्रक्रियेत बदल होईल त्यामुळे लष्कराला ग्रामीण भागातून सैनिकांची निवड करता येईल असं सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं आहे महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रवेश घेणं किंवा बाहेर पडण्याची मुभा हा युवकांच्यादृष्टीनं स्वागतार्ह बदल असल्याचंही रावत यांनी सांगितलं योजना विस्तार केंद्र सरकारनं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जाहीर केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या पत हमी योजनेची व्याप्ती वाढवली आहे त्यानुसार या योजनेच्या कक्षेत आता डॉक्टर्स सनदी लेखापाल यासारख्या व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे त्यांना या योजनेअंतर्गत त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज घेता येऊ शकेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली या व्यावसायिकांना कर्ज मंजुरीची प्रक्रिया कंपन्याप्रमाणेच असेल

जगभरात कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला सहा महिने पूर्ण झाले त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला

कोरोनाच्या साथीमुळे अनेक देशांना सामाजिक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल असाही इशारा या निवेदनात दिला आहे

चीन आपले शेजारी देश विशेषतः दक्षिण चीन सागरी क्षेत्र आणि भारताच्या सीमेलगतच्या भागात जास्त आक्रमक होत असल्याचं युरोपीय महासंघाचे परदेश आणि संरक्षण धोरण प्रतिनिधी जोसेफ़ बोरेल यांनी काल जर्मनी इथल्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं हॉंगकॉंग राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करताना चीननं आंतरराष्ट्रीय कराराचं खुलेआम उल्लंघन केलं असल्याचं ते म्हणाले यूरोपीयन महासंघ अमेरीका आणि भारतासारख्या अन्य लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या देशांनी अधिकाधिक समन्वय ठेवून एकत्रित प्रयत्न करण्यावर भर द्यायला हवा असं ते म्हणाले तोमर यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट असतानाही देशात खरीपाची पेरणी चांगली झाली असल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी समाधान व्यक्त केलं आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील कृषी विज्ञान केंद्रांच्या विभागीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते

कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये देशाला संकटातून तारून नेण्याची क्षमता आहे भविष्यातही आत्मनिर्भर भारताचं उद्दीष्ट साध्य करण्यात कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भारताची महत्त्वाची भूमिका राहील असं तोमर यांनी यावेळी नमूद केलं शेतीच्या उत्पादनात वाढ झाली उपजीविकेचं साधन म्हणून तरुण वर्ग शेतीकडे वळेल असंही ते म्हणाले

या अभियानाच्या पाचव्या टप्प्याचा आणखी काही भारतीयांना फायदा होईल असा विश्वास पुरी यांनी व्यक्त केला आहे स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियानानं देशाच्या आरोग्यविषयक स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे

आता या योजनेचा दुसरा टप्पा अर्थात ओडीएफ प्लस राबवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आकाशवाणीला दिली रूफोट नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील बेला गावातल्या मानस एग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीत काल द्पारी बॉयलरचा स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा मृत्यू झाला कंपनीच्या बायोगॅस प्रकल्पाजवळ ही द्र्घटना घडली

याप्रकरणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दारुबंदी विभातील सात अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे या निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये दोन पोलीस उप अधीक्षक आणि चार स्थानक अधिकाऱ्यांचा समावेश आहे या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारनं दोन लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे दरम्यान सक्त वसुली संचालनालयानं या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार